या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणाही सभागृहानं फेटाळून लावल्या सोमवारीच हे विधेयक लोकसभेतही संमत झालं होतं नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्याबददल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे तसंच करुणा आणि बंध्त्व या देशानं जपलेल्या मूल्यांचंही प्रतिक आहे असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होणं म्हणजे संकुचित मनोवृतीनं देशाच्या बहसमावेशकतेवर मिळवलेला विजय आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निवेदन जारी करून दिली आहे भाजपा ध्रवीकरणाचा जाहीरनामा राबवत असल्याचा आरोप करत त्याविरोधात प्रखर संघर्ष करू असा प्नरुच्चारही त्यांनी निवेदनात केला आहे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी आज परळी इथल्या गोपिनाथ गडावर मेळाव्याचं आयोजन केलं आहे या मेळाव्यात भाजपा नेत्या पंकजा मुंडे पुढच्या राजकीय वाटचाली संदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे नाराज भाजपा नेते एकनाथ खडसे देखील या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत ध्ळ्याचे भाजपाचे बंडखोर नेते अनिक गोटे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत शरद पवार यांच्या उपस्थितीत आपण पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा गोटे यांनी एका दुरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी केली